या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना येत्या एक नोव्हेंबरपर्यंत आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे

राज्य स्पर्धा परीक्षा मंडळानं गेल्या वर्षी केलेली परिवहन निरीक्षकपदासाठीची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे

परिवहन विभागात उच्चशिक्षीत तरुणांनी यावं यासाठी राज्य सरकारनं पात्रता परीक्षेच्या अटी शिथिल केल्या होत्या मात्र केंद्र सरकारचे नियम राज्याला शिथील करता येत नाहीत यासह अनेक मुद्दे उपस्थित करत राजेश फाटे नावाच्या तरूणानं नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संकेतस्थळावर आणि संयुक्त राष्ट्राच्या ऑनलाईन दुरचित्रवाहिनीवरुन या सुनावणीचं इंग्रजी आणि फ्रेंचभाषेमधून थेट प्रसारण केलं जाईल असं संयुक्त राष्ट्राच्या न्याय विभागानं जारी केलेल्या प्रसिद्दीपत्रकात म्हटलं आहे जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप केला आहे भारतानं हे आरोप फेटाळले असून जाधव इराणमध्ये व्यवसायासाठी गेले असताना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं म्हटलं आहे पाकिस्ताननं व्हिएन्ना करारातल्या तरतुदींचं उल्लंघन केलं असून याप्रकरणी भारतानं हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली आहे